सशस्त्र दलातील सैनिकांच्या कल्याणासाठी या दिवशी नागरिकांकडून निधी गोळा केला जातो या दिवसानिमित्तानं गोळा केलेला निधी आजी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी वापरला जातो केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या दिनानिमित्त सशस्त्र दल तसंच त्यांच्या कूट्रंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत जनतेनं सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी या निधीला भरीव योगदान द्यावं अशी विनंतीही जावडेकर यांनी केली आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्री सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं सर्व संबंधित वकिलांची तातडीनं बैठक घेण्याचे तसंच एकनाथ शिंदे आणि छगन भूजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे निदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले मुख्यमंत्री स्वत यासंदर्भामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रशी आज मंत्रालयात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी मंत्री एकनाथ शिंदे सुभाष देसाई जयंत पाटील छगन भुजबळ नितीन राऊत आमदार हसन मुश्रीफ राजेश पाटील अनिल परब आदी उपस्थित होते याप्रश्री महाराष्ट्राची बाजू अधिक मजबूत करण्याची आपली डिछा असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र यावं सीमाभागातील गावं महाराष्ट्रात येण्यासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी कालबद्ध रितीनं जाण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत सीमाप्रशावरील खटल्याच्या पुढील सुनावणीला ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे यांनी बाजू मांडावी यासाठी त्यांना विनंती करण्यात येईल असं ते म्हणाले कोल्हापूर खल्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी राज्यपाल आणि कूलपती भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणं गरजेचं आहे त्यांचं कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापूरतं मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे म्हणूनच त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सुचवलं आहे यापूर्वी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नावात देखील छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे अशाच रीतीने केवळ शिवाजी महाराजच नव्हे तर राज्याच्या सर्व आदरणीय महापुरुष आणि दैवतांच्या नावाने असणाऱ्या शासकीय योजना कार्यक्रम आणि ठिकाणं यांचा नामविस्तार करून त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करण्याच्या दृष्टीनं बदल करण्याचा मानसही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे उदाहरणादाखल केवळ जोतिबा फुले असे न म्हणता महात्मा जोतिराव फुले संभाजीऐवजी छत्रपती संभाजी महाराज असा नामविस्तार करून या महापुरुषांचा योग्य तो गौरव करावा या दृष्टीनं संबंधित विभागांनी कार्यवाही सुरु करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले हैदराबादमध्ये एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार मारले या प्रकरणी पोलिसांची बाजू लक्षात घेतली पाहिजे अशा प्रकरणात स्वसंरक्षणासाठी पोलिसांना प्रत्युत्तरादाखल गोळीबार करावा लागतो या चकमकीवर संशय धेतला जात असेल तर या प्रकरणी चौकशी करण्यास काही हरकत नाही या चकमक प्रकरणी आपण तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेऊ असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत व्यक्त केलं सिंधूंदूर्ग जिल्ह्यातलं चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळावर आज सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली येत्या मार्च पर्यंत चिपी विमानतळ सुरू करण्यासाठीच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं उडान अंतर्गत चिपी विमानतळाचा समावेश असल्याचं खासदार राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्य सरकारच्या अखत्यारीतली पाणी पुरवठा वीज पुरवठा तसंच बीएसएनएल नेटवर्क ही काम एक महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहेत

त्यामुळे येत्या मार्चपर्यंत काम पूर्ण होऊन एप्रिलमध्ये चिपी विमानतळावरून विमान वाहतूक सुरु होईल असं खासदार राऊत यांनी वार्ताहरांना सांगितलं माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे सर्व पुरावे असून पाडापाडी करणाऱ्या पक्षातील नेत्यांची नावानिशी पुरावे आपण पक्षश्रेष्ठींकडे यापूर्वीच सादर केले आहेत असं भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं त्यांनी जर आता परवानगी दिली तर लगेचच ते पुरावे नावानिशी पत्रकारांपुढे सादर करेन असं जळगावमध्ये भाजपाच्या आढावा बैठकीत खडसे पत्रकारांशी बोलत होते रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावं एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिल्याचं ते सांगत आहेत

डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

बुलडाणा जिल्ह्यात आज झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत खामगाव चिखली मार्गावरील लोखंडा फाट्यानजीक बोलेरो पिकपची ऑटोला धडक झाल्यानं एक जण ठार तर तीन जण जखमी झाले दुसऱ्या घटनेमध्ये बुलडाणा मलकापूर रोडवर मध्यरात्रीच्या सुमाराला मिनी ट्रक आणि कार अपघातात एकजण ठार तर दोन जण जखमी झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे

या पार्श्वभूमीवर काँग्रेस शिवसेना आणि भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिल्ह्यात तालुका निहाय आढावा घ्यायला सुरुवात केली आहे सातारा जिल्ह्यातल्या वाठारस्टेशन िक्व वन विभागाच्या हद्दीत घोरपडीची शिकार करणाऱ्या आरोपीला वनविभागाच्या दक्षता पथकानं शिकारी कुत्र्यासह जिवंत आणि मृत घोरपडीसह अटक केली

मुंबईकरांनी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेनं केलं आहे